मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपाच्या समितीची बर्क्क झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

ते आज मुंबईत वार्ताहार परिषदेत बोलत होते निवडणुकीपूर्वी युती करताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे जे ठरलं आहेसा त्याची अंमलबजावणी व्हावी हीच केवळ आमची मागणी आहे असं ते म्हणाले अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं शेतक याचं सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतक यांना राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं नुकसानग्रस्त शेतक यांच्या प्रशांबाबत आज काँग्रेस राष्ट्रवादी काँप्रेसच्या शिष्ट मंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज मुंबईत राजभवनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं त्यानंतर अजित पवार बातमीदारांशी बोलत होते

पुराच्या वेळी सरकारनं केंद्राकडे केलेली मदतीची मागणी अजून पूर्ण झालेली नाही असंही थोरात यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिलं शेतक यांना लवकर न्याय देण्यासाठी राज्यपालांनी स्वतः हस्तक्षेप करावा अशी मागणी केल्याचंही या दोघांनी स्पष्ट केलं कोलकात्यात आयोजित पाचव्या आंतराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज केलं देशाच्या विकासाकरता लोकांमध्ये वक्तानिक दृष्टिकोन रुजवायला हवा वक्तनिक दृष्टिकोनामुळे अंधविश्वास दूर होतो असं त्यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं चांद्रयान प्रकल्पामुळे लोकांमध्ये विज्ञानाबद्दल रुची निर्माण झाली आहे असं म्हणत विज्ञान लोकांसाठी आणि लोकं विज्ञानासाठी ही भावना जनमानसात रुजवण्याचं महत्त्वपूर्ण काम विज्ञान क्षेत्रातल्या तज्ञांनी करावं असं आवाहनही त्यांनी केलं या संदर्भात नावीन्य आणि संशोधनाला आमच्या सरकारच पूर्ण पाठबळ असल्याचं ते म्हणाले चीनच्या पाठिंब्याचं प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारीमहाकरारात सामील न होण्यासाठी भारतानं उपस्थित केलेले प्रलंबित मुद्दे आम्ही सोडवू असं चीननं आज म्हटलं आहे भारत जर लवकर या करारात सामील झाला तर आम्ही त्याचं स्वागत करू असंही चीननं म्हटलं आहे

चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी बीजिंगमध्ये माध्यमांना सांगितलं की आरसीईपी खुला करार आहे आणि भारतानं उपस्थित केलेले प्रलंबित प्रश्न वाटाघाटी करून सोडवण्यासाठी त्यांना सामावून घेऊन परस्पर सामंजस्याच्या तत्वांचं चीन पालन करणार आहे प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी करारात अर्थात आरसेपमध्ये सहभागी न होण्याची भारताची भूमिका लहान व्यवसाय आणि देशांतर्गत उद्योगांच्या सर्वाधिक हिताची आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे माध्यमांशी बोलताना गोयल म्हणाले की भारताचं हित प्रथम पहायचं या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रीदवाक्याच्या अनुसारच आरसेपवर भारताचा निर्णय आहे आरसीईपी वाटाघाटीं मध्ये व्यापारी तुटीचं संतुलन चुकीच्या पद्धतीच्या आयातीला आळा यांचा भारताच्या प्रमुख मागण्यांमध्ये समावेश होता उत्तर भारतात वाढलेल्या प्रदूषणाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला

भारताला पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सेवा क्षेत्र महत्त्वाची भूमिका निभावणारअसा विश्वास वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला

सेवा आणि उत्पादन क्षेत्र एकत्र मजबूत व्हायला हवीतअसंही ते म्हणाले पंजाबमधल्या सुलतानपूर लोधी इथल्या श्री गुरुनानक दरबार इथं स्वरुप श्री गुरुग्रंथ साहेब सेवा समारंभाचा प्रारंभ मुख्यमंत्री कॅप्टन अमरदिंर सिंह यांच्या हस्ते आज झाला राज्य सरकार शीख धार्मिक संघटना आणि संत समाजानं संयुक्तरित्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं

आंध्र प्रदेश चंदीगढ़ दिल्ली गुजरात हरियाणा कर्नाटक तामिळनाडू तेलंगण आणि उत्तराखंड इथं विविध ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत

भारत आणि बांगला देशाचे संबंध पूर्वापार असून दोन्ही देशांचं विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य आहे असं माहीती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

तसंच ढाका इथल्या बंगबंधु शेख मुजीबूर रहमान स्मृति संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली तीस हजारी न्यायालयात शनिवारी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या वकिलांवर कारवाई करावी असं आवाहन आयुक्त अमूल्य पटनाईक यांना करतानाच दिल्ली पोलिसांनी आज याच मागणीसाठी राष्ट्रीय राजधानीत अभूतपूर्व आंदोलन केलं आयटीओ इथं जुन्या पोलिस मुख्यालयासमोर पोलिस निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले काल साकेत न्यायालयीन संकुलात एका पोलिसावर एका वकिलानं हल्ला केला दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक यांनी आंदोलन करणाऱ्या पोलिसांना कामावर परतण्याचं आवाहन करताना त्यांनी शिस्तबद्ध सचि म्हणून वर्तन करावं असंही सांगितलं निवृत्त न्यायाधीश एस

गर्ग यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत पोलिस वकील संघर्षाच्या मुद्यावर दिल्ली पोलिसांनी आपला अहवाल गृह मंत्रालयाकडे सादर केला आहे जम्मू आणि काश्मिरमध्ये स्थिती पूर्ववत करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या सर्व नेत्यांना सोडून द्यावं आणि राजकीय हालचालींना परवानगी द्यावी असं आवाहन आज नॅशनल कॉन्फरन्सनं सरकारला केलं आहे

काश्मीरच्या लोकाना प्राथमिक एसएमएसची सुविधाही वापरण्यास परवानगी दिली जात नाही लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी आज पक्षाचं नेतृत्व त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे सोपवलं लोकजनशक्ती पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बर्क्र आज नवी दिल्लीत झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला चिराग पासवान दुस यांदा लोकसभेवर निवडून गेले असून पक्षाच्या निर्णयप्रक्रीयेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे नेपाळमधल्या सात प्रांतातल्या राज्यपालांना नेपाळचे राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी शपथ दिली

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या काही ठिकाणी पावसाची सोसाट्याच्या वा याची शक्यता आहे विदर्भातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे